निर्मला सीतारामन केंद्र सरकार देशातील शेतकरी आणि कामगारांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे अस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राज्यसभेत सांगितल केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सीतारामन यांनी यावेळी अर्थसंकल्पातील विविध योजनांसाठी सरकारने केलेल्या तरत्दी आतापर्यंत त्यांना आलेलं यश याचा विस्तृत आढावा घेतानाच विरोधी पक्षांनी अर्थ संकल्पासहित सरकारच्या धोरणांवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिल त्यांच्या भाषणानंतर राज्य सभेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज संस्थगित करण्यात आल

संरक्षण मंत्रालय भारत चीन दरम्यान सैन्य माघारी संदर्भात झालेल्या करारामध्ये भारतानं कुठलीही तडजोड केलेली नाही भारतानं आपला कुठलाही भूभाग कुणालाही दिलेला नाही असं संरक्षण मंत्रालयानं काल स्पष्ट केलं पूर्व लडाख मध्ये पेंगॉंग तलावा जवळच्या परिस्थितीबाबत समाज माध्यमातून चूकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे लडाखमध्ये राष्ट्रहित आणि सुरक्षेबाबत योग्य काळजी घेण्यात आली आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे जावडेकर देशातील कोणतेही आकाशवाणी केंद्र बंद करण्यात येणार नाही तसच त्याचा दर्जा कमी केला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर बोलत होते कोरोना संकटाचा विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रात झाला असून त्यात आकाशवाणी केंद्र आणि एफ एम रेडियो केंद्रांचा ही समावेश आहेच असं ते म्हणाले कोरोना काळात आकाशवाणी वरून निवेदकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे असंही त्यांनी सांगितलं

पेट्रोलियम आणि भ् गर्भ वाय् मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल व्ही के सिंह हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते टीआरपी महाराष्ट्रातील टी आर पी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ए आर जी आऊटलेअर मिडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांना काल दिलासा मिळाला

भारतीय निर्मात्या दिग्दर्शक भगिनी श्रेया आणि करिष्मा देव दूबे यांनी याची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

शाळेत जाणाऱ्या दोन मुलींची कथा सांगणा या या लघ्पटाला गेल्या वर्षी विद्यार्थी श्रेणीत रौप्य पदक मिळालं आहे आता प्रमुख श्रेणीतला ऑस्कर पुरस्कार मिळावा यासाठी सध्या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचं या लघुपटाच्या दिग्दर्शिका करिश्मा देव दुबे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितले भारतीय प्रेक्षकही लवकरात लवकर हा लघुपट पाहू शकतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या करिश्मा देव दुबे या दिल्लीच्या रहिवासी असून त्यांच शालेय शिक्षण डेहराडूनमध्ये आणि त्यानंतरचं शिक्षण मुंबईच्या सेंट झेव्हीयर्स महाविद्यालयात झालं आहे त्या न्यूयॉर्क महाविद्यालयाच्या पदवीधर असून लेखन आणि दिग्दर्शनात त्यांनी एम

केलं आहे त्यांची बहीण श्रेया हिने मेलबर्न इथून फोटोग्राफी आणि पॅरिस इथून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे

सर्व अप घातग्रस्त हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील असून ते पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात असताना हा अप घात घडला जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना सोलाप्रातील रूग्णालयात हलविण्यात आलं आहे मत्स्य महोत्सव भाजपा सिंधू आत्मनिर्भर अभियान तसंच सावंतवाडी नगरपालिका आणि नीलक्रांती कृषी आणि पर्यटन सहकारी संस्था यांच्या सहकार्यानं सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचं उदघाटन काल संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोड्या पाण्यातले मासे आणि त्यावर आधारित पदार्थ यावर भर देण्यात आला आहे उद्या या महोत्सवाची सांगता होणार आहे मुख्यमंत्री पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची गाडी जलद गतीन रुळावर आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिलं आहे पालघर जिल्ह्यातल्या जव्हारला त्यांनी काल भेट दिली त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

पुणे महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेसंदर्भातील बैठकीत ते बोलत होते

आकाशवाणी प्रस्कार प्रणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत शासकीय कार्यालय श्रेणीत सर्वाधिक स्वच्छ कार्यालयाचा बह्मान आकाशवाणी प्रणे केंद्राच्या कार्यालयाला मिळाला आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

यामध्ये घनकचरा संकलन वर्गीकरण व्यवस्थापन आणि स्वच्छता यासारख्या नऊ बाबींची माहिती घेतली जाते यानंतर त्रयस्थ संस्थांकडून स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करून गुणांकन दिलं जातं यात शासकीय कार्यालय श्रेणीत आकाशवाणी पुणे केंद्राने उत्तम कामगिरी करत प्रथम गुणांकन मिळवत सर्वाधिक स्वच्छ कार्यालयाचा बहुमान मिळवला आहे याबाबतचं प्रमाणपत्रही महापालिकेकडून केंद्राला नुकतच प्राप्त झालं आहे शिवाजीनगर इथल्या आकाशवाणीच्या परिसरात सध्या मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे यामुळे कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ येते अशा प्रतिकूल परिस्थितीतही स्वच्छता कर्मचारी अतिशय मेहनतीने कार्यालय स्वच्छ ठेवण्याचे काम करतात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन लोकप्रसारकाच्या भूमिकेत काम करताना आकाशवाणी केवळ स्वच्छतेचा संदेश देत नाही तर ती बाब स्वतःही अमलात आणते हेच या पुरस्काराच्या रूपाने सिद्ध झालंय शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे सोलापर सामंत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी राज्यातील विविध महाविद्यालयं तसंच विद्यापीठांतील प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच केली जाणार असून त्यासाठीची माहिती मागविण्यात आल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल सोलापुरात सांगितलं सोलापूरच्या पृण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक समस्या जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यापीठात लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचंही ते म्हणाले शरद पवार जेजुरीच्या मार्तंड भैरव देवस्थान समितीन जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे मात्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल पहाटे गुपचूपपणे जाऊन या पुतळ्याच अनावरण केल्यानं वाद रंगला आहे पडळकर यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे चर्मोद्योग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्पांतर्गत मेगा लेदर फूटवेअर एण्ड एक्सेसरीज क्लस्टर ही योजना माणगाव तालुक्यातील मौजे रातवड इथ राबविण्याबाबतचा निर्णय संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लिडकॉम च्या संचालक मंडळाच्या काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला

आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत हा प्रस्ताव केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे

बैठकीच्या अध्यक्षस्थानी वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार होते

काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ख्याल यज्ञ या संगीत महोत्सवाच उद्घाटन पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते पुण्यात काल करण्यात आलं

मी अंतरावर असलेल्या मेहेरगावात चार दिवसांपूर्वीच बर्ड फ्ल्यू आजाराची साथ पसरल्याच आढळून आलं होत

सत्तार यांच्या हस्ते गुरुवारी शिंदखेडा तालुक्यातील माळीच गावात तापी नदीवरील पाणीपुरवठा योजनेच उद्घाटन करण्यात आल त्यावेळी ते बोलत होते

नोंदणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमन्री जवळा बाजार वसमत सेनगाव साखरा ही सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे